महसूल उपायुक्त प्रताप जाधव यांनी आज दिलेल्या माहितीनुसार नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतरच नेमकी आकडेवारी उपलब्ध होईल राम प्रण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज जिल्ह्यातल्या प्रंदर तालुक्यातील झेंडेवाडी वाङीकाळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल उपस्थित होते पिकांच्या नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करण्यात येवून मदतीबाबत राम यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले भाजी राज्यात अवकाळी पाऊस सुरू असुन त्याचा पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने द्य्यम प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत पूणे शहरातील किरकोळ बाजारात कोथिंबीर मेथी मुळा पालक शेपू कांदापात या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण माजी उपराष्ट्रपती बी डी जत्ती भारतरत्न भीमसेन जोशी दादा कोंडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या केंद्रावर प्रत्यक्ष हजेरी लावून शिल्या झूणका भाकरीचा आस्वाद घेतला होता

मेट्रोचं भूमिगत स्थानक या परिसरात होणार असल्यानं आता या केंद्राचं स्थलांतर मिनव्हा शिल्या वाहनतळाच्या जागी होणार असून मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर याच परिसरात पुन्हा या केंद्राला जागा दिली जाणार असल्याचं मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं ससन फटाके यंदाच्या दिवाळीत फटक्यांपासून होणा या अपघातामुळे ससून सर्वोपचार रूग्णालयात येणा या रूग्णांची संख्या कमी झाल्याचं आढळून आलं आहे

त्यांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीनं औषधोपचार करण्यात आले अशी माहिती अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी आज दिली उपोषण खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या बेकायदेशीर समायोजनाविरोधात पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे

समायोजन करताना मनमानी पद्धतीने समायोजन प्रक्रीया राबविण्यात आली असा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे भोजन पूणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील रुग्णांना आणि सोबतच्या एका नातेवाईकांस प्रेरणा सेवा ट्रस्ट या संस्थेमार्फत दोन वेळचे भोजन मोफत देण्यात येणार आहे

मत्रपिंड संसून रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आईने मूलाला मूत्रपिंड दान करुन पुन्हा एकदा त्याला नवीन जीवन दिले आहे ससूनमधील हे जिवंत दाता असलेले आठवे तर एकूण अठरावे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले आहे

विजयी संघ दिल्ली कें होणा या राष्ट्रीय स्पर्धेंसाठी पात्र ठरले आहेत

हवामान गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात हलका पाऊस झाल्यानंतर पुणेकरांना आज मात्र सूर्यदर्शन झालं कुठेही पावसाची नोंद झाल्याचं वृत्त नाही यंदाच्या मोसमात पुणे शहरात सलग चार महिने दोनशे मिलीमीटर हून अधिक पाऊस झाला